सुरक्षा पथकांवरील हल्ल्यांसह अनक्वनक्षलवादी कारवायांमध्यव्वी माओवाद्यांचा समावधीहोता असं पोलिसांनी सांगितलं अरुणाचल प्रदक्षातील चांगलांग जिल्ह्यातील जोंगफोहत िथं उल्फाच्या एका हस्तकास अटक कलौ आहा हा दहशतवादी सुरक्षा दलांविरुद्ध विध्वंसक कृती करण्याची आखणी करत होता त्याची ओळख पटली असून ती आसाममधील तिनसुकिया इथल्या रहिवासी असून त्याच नावं रुपांतो मोहन असं आहगुप्तचर विभागाला मिळालखी सूवनच्या आधारखीठवडाभर चाललखी कारवाईनंतर त्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारुगोळ्यासह अटक करण्यात आली पाकव्याप्त काश्मीर मधल्या निलम खो यातल्या दहशतवादी तळांवर आणि दहशतवाद्यांना संरक्षण दक्षान्या पाकिस्तानी संताच्या चौक्यांवर भारतीय लष्करानं काल हल्ल्यात पाकिस्तानचविहा जवान मारलांच्या अष्करानं कलिल्या या कारवाईत दहा दहशतवादीही ठार झाला असून भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळामियत्रंण सातित्विच्या दहशवाद्यांच्या आड्याना मोठं नुकसान पोहचल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहाऊार झालखिा दहशतवाद्यांच्या संख्याप्रत अधिक माहिती प्राप्त कळी जात आहविसं तक्रिणाला अष्करानविथमुकम कुंदलशाही जूरा आणि लिपा खो यातला एक तळ उद्दवस्त कला

कैद असलद्व मुख्य प्रवाहातल जिजकीय नसातागरिकांना भारताविरोधात हत्यारांचा वापर करण्यासाठी चिथावणी दक्त आहस्त असा आरोप भाजपाचविष्ट्रीय महासविव राम माधव यांनी कला आहविक्काल जम्मू आणि काश्मीरमधल्या श्रीनगर इथं भाजपाच्या एका संमल्लात बोलत होत केंद असलस्था राजकीय नखींनी स्थानिकांसाठी रोजगार आणि इतर महत्वाच्या मुद्दयांवर लढायला हवं असं आवाहनही राम माधव यांनी कलि

त्यावळी एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या आपल्या एका दिवसाच्या अमछी भट्टीत इराणी यांनी अमछीतल्या जगदीशपूर इथं त्यांनी गांधी संकल्प पदयात्र स्वीबतच्या मोटारींच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला जगदीशपूर इथं त्यांनी वृक्षारोपणही क्वि तसंच लखनऊ वाराणसी मार्गावरच्या निहालगढ रस्विस्थिानकात स्वच्छता मोहीमस्की त्या सहभागी झाल्या होत्या क्रिकेमध्या झिशान्य मान्सून सक्रिय झाल्यामुळपुढलचित्रार दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहा अर्छि आणि लशद्वीपच्या अनक्वीभागात काळ जोरदार पाऊस पडला

रोहीत शर्मान कसोटी कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक झळकावलं तर अजिंक्य राहणातीतब्बल तीन वर्षानंतर मायदशीत शतक झळकावलं